नवी म्ंबईतल्या तूर्भे औद्योगिक क्षेत्रात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास अमोनिया वायूची गळती झाली

मात्र काही वेळातच ही गळती नियंत्रणात आणण्यात आली वायू गळतीमुळे परिसरातल्या काही नागरिकांना श्वसनाचा त्रास होवू लागला होता त्यांना पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे वायू गळती झाल्याचं समजताच नवी मुंबई अग्निशमन दलाची एक गाडी घानास्थळी दाखल झाली होती मात्र त्याआधीच ही गळती नियंत्रणात आणण्यात कंपनीला यश आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली

लसीकरणासाठी दुसरी मात्रा घ्यायला पात्र असलेल्यांना प्राधान्य देणार असल्याचंही पालिकेनं म्ह लं आहे

मुंबईत गेल्या काही दिवस नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त असण्याचा आणि दैनंदिन रुग्णसंख्येत घ होण्याचा कल कालही कायम राहिला

या चित्रप ाच्या दिग्दर्शिका क्लोइ झाओ यांनी सर्वोत्कृष् दिग्दर्शनाचा प्रस्कार प कावला तर याच चित्रप ासाठी फ्रान्सिस मकडोरमेंड हिला सर्वोत्कृष् अभिनेत्रीचा तर एन्थनी हॉपकिन्सला द ादर चित्रप साठी सर्वोत्कृष् अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर यून यूह जुंगने मिनारी चित्रप साठी सर्वोत्कृष् सहाय्यक अभिनेत्रीचा जुडास अंड द ब्लक मसीह या चित्रप साठी सर्वोत्कृष् सहाय्यक अभिनेत्याचा प्रस्कार डनिएल कल्या याने प कावला माझे आरोग्य माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत अमरावती जिल्ह्यात आजपासून स्पीम सप्ताह मोहीम सुरु करण्यात आली आहे

हिंगोली शहरातल्या दिवेश मेडीकल या औषधी द्रकानात रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणि विक्रीचा ताळमेळ आढळून आला नसल्यानं या औषध विक्रेत्याचा परवाना रदद शि ारस प्रभारी जिल्हा प्रवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आय्क्तांकडे केली आहे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं औषधी द्कानावर छापा ाकून ही कारवाई केली लॉकडाऊनच्या नियमांचं पालन सर्वांनी करावं याकरता पोलीस नवनव्या युक्त्या करीत आहेत ध्वळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात रात्री अकरा नंतर संचारबंदी झुगारून बाहेर शिरणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र कारवाई न करता रक्तदानासाठी प्रवृत केलं शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाधील यांनी केलेल्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा सर्वत्र होत आहे कोरोना महामारीमुळे तमाशासह अन्य कलावंतांची परवड सुरू आहे

तमाशा गोंधळी शाहीर वाघ्या म्रळी बँड पथक अशा अनेक कलावंतांचे त्याम्ळे हाल स्रू आहेत गेली दीड वर्षे या सर्व कलावंतांना घरी बसूनच दिवस काढावे लागत आहेत

त्यांना राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागानं जगण्या प्रती तरी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचं आमच्या सांगली जिल्हा वार्ताहरानं कळवलं आहे

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मेडपल्ली तुमीरकसा रस्त्याचं काम सुरु आहे त्या कामासाठीची ही वाहनं होती नक्षलवादयानी घ नास्थळी बॅनर बांधून पत्रकंही शाकली आहेत

बॅनरवरील मजक्रावरुन हे कृत्य नक्षल्यांच्या पेरमिली एरिया कमिपीनं केल्याचं स्पष् झालं आहे या घ नेम्ळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे अकोला जिल्ह्यातल्या पारस ऊर्जा निमिर्ती केंद्रासह राज्यातल्या पाच औष्णिकविज निर्मिती केंद्रांतून राज्यामध्ये ऑक्सीजन निर्मिती होणार आहे नगर विकास आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनप्रे यांनी पारस इथल्या औष्णिकविज निर्मिती केंद्राला भे दिली त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी सिलेंडरमध्ये ऑक्सीजन भरण्यासाठी कॉम्प्रेसर आवश्यकता असल्याचं निदर्शनास आणलं महानिर्मिती कंपनीदवारे कॉम्प्रेसरसाठी निविदा प्रक्रिया सुरु केल्याची माहिती सूत्रानी दिली दरम्यान तनप्रे यांनी अंबाजोगाई सरकारी रुग्णालयाला आजच ऑक्सीजन मिळेलं तसंच परभणी मधला ऑक्सीजन प्लां आठवड्याभरात उभारला जाईल असं आश्वासन दिलं बीड जिल्ह्यात आर्वी इथं काल पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पाणी चाई पाण्याचा स्योग्य वापर आणि जलसंवर्धन या अनुषंगाने महत्वाच्या विषयांवर उपस्थितांनी विचार मांडले जल हेच जीवन आहे त्यामुळे जलसाक्षरतेच्या साहाय्यानं योग्य सिंचन नियोजन जल पुनर्भरण जलप्रदृषण आणि सांडपाण्याचा पुनर्वापर या गोष्पी लक्षात घेतल्या पाहिजेत वाहन जाणाऱ्या पाण्याला अडवण्याचं काम लोकसहभागातून झालं पाहिजे या साठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी बँक स्थापनेसाठी प्ढाकार घेतला पाहिजे असं मत जलद्दत डॉ राजेंद्र बंड यांनी यावेळी व्यक्त केलं नाशिक शहरातल्या महापालिकेच्या डॉ

त्यासाठी आज पर्यायी व्यवस्था म्हणून एक किलो लि रच्या दोन ाक्या बसवण्यात आल्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये दहा कोपी रुपये खर्च करून कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे

काल ही प्रयोगशाळा नागप्रात दाखल झाली या प्रयोगशाळेत दररोज अडीच हजार जणांची चाचणी करणं शक्य होईल

येत्या चार दिवसांमधे ही प्रयोगशाळा स्रु होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विनंतीवरून स्पाईस हेल्थनं ही प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली आहे

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार रेमडेसीवीरचं वितरण केलं असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे

जिल्ह्यात त कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचं प्रशासनानं कळवलं आहे